ते आज केंद्रीय अर्थसंकल्पातल्या वित्तसेवा क्षेत्रासाठीच्या तरतुदींच्या अंमलबजावणीविषयी आयोजित वेबिनारमधे बोलत होते वित्तीय क्षेत्रासंदर्भात सरकारचा दृष्टीकोण अगदी स्पष्ट आहे विश्वास पारदर्शकता आणि निष्ठा हा वित्तीय क्षेत्रासाठीचा पाया आहे आपल्या सरकारच्या काळात बैंकींग आणि बिगर बैंकींग क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत असं त्यांनी सांगितलं

अपारदर्शक व्यवहारांची संस्कृती संपुष्टात आणण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली थकीत कर्ज दडवण्याऐवजी ती सांगणं बंधनकारक केलं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं युवा खेळाडू म्हणजे आत्मानिरभर भारताचे ब्रैंड एम्बेसिडर आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मोदी यांनी आज दुसऱ्या हिवाळी खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते क्रीडा क्षेत्रातल्या कामगिरीतून जग भारताचं मूल्यमापन करत असल्याचं त्यांनी सांगितलं क्रीडा क्षेत्र म्हणजे जगाला आपापल्या देशाची ताकद दाखवून देण्यासाठीचं क्रि माध्यम आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत खेळ महत्वाची भूमिका बजावू शकतात यासाठीच केंद्र सरकारनं खेळ या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश केला असं त्यांनी सांगितलं या स्पधेंत भाग घेतलेल्या खेळाडूंना इथल्या अनुभवाचा हिवाळी ऑलिंम्पिकमध्ये सहभागी होताना निश्वितच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशात लवकरच क्रीडा अभ्यासक्रमासाठीची उच्च शिक्षण संस्था आणि क्रीडा विद्यापीठ स्थापन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं तरुणांच्या क्रीडा क्षेत्रातल्या कारकिर्दीत सुधारणा व्हावी आणि भारताचं क्रीडा क्षेत्रातलं प्रतिनिधीत्व वाढावं यासाठी क्रीडा शास्त्र आणि क्रीडा व्यवस्थापनासारख्या विषयांचा शालेय स्तरावर अंतर्भाव होण्याची गरजही मोदी यांनी यावेळी अधोरेखित केली

कोरोनाच्या नावाखाली सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी त्यासाठीच कमी ठेवला असल्याचा आरोपही त्यांनी केला ते काल अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग केल्याचं त्यांनी सांगितलं मात्र अधिवेशनात जो कालावधी मिळेल त्यात विजेच्या शेतकऱ्यांच्या मुद्यांवर तसंच संजय राठोड प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरही विरोधी पक्ष आक्रमक राहील असं त्यांनी सांगितलं पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी फडनवीस म्हणाले की या प्रकरणात पहिल्या दिवसापासून पूरावे उपलब्ध असताना पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही माध्यमांनी सर्व गोष्टी दाखवल्या नसत्या तर हे प्रकरण सरकारनं दाबलं असतं असं ते म्हणाले राज्य सरकारच्या नव्या कृषीपंप वीजजोडणी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे

सरकारी प्रसिद्धीपत्रका ही माहिती दिली आहे

त्याशिवाय व्याज आणि विलंबशुल्कंही माफ केलं जाणार आहे

शेतकऱ्यांकडून जमा झालेली थकबाकीची रक्कम त्यांच्याच गावात वीजपुरवठ्यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वापरली जाणार आहे

स्वांतंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी

व्यंकैय्या नायडू यांनी सावरकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे सावरकर हे थोर समाजसुधारक होते त्यांनी समाजातून अस्पृष्यता आणइ जातीयतेचं निर्मुलन व्हावं यासाठी काम केलं सावरकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या अगणित त्यागाचं देश कायम स्मरण करत राहील असं नायडू यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे देशातल्या पहिल्याच राष्ट्रीय खेळणी प्रदर्शन महोत्सवाला उद्यापासून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरुवात होईल

खेळणी उद्योगक्षेत्राच्या सर्वंकष विकासाच्यादृष्टीनं संवादाला चालना देणं तसंच भारतीय खेळणी उद्योग क्षेत्राच्या क्षमता जगासमोर मांडणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे यात देशभरातले ऑनलाईन खेळ जगतातले उद्योजकही सहभागी झाले आहेत अमरावतीतल्या रिझो स्टुडिओ या स्टार्टअपनंही यात भाग घेतला आहे त्यांच्या कामाविषयी रिझो स्टुडिओचे संस्थापक विपुल सातड यांनी आकाशवाणीला सांगितलं

आठवडाभरापासून धुळे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे अशा परिस्थितीत प्रत्येकानं मास्क वापरावा सोशल डिस्टन्स पाळावं हात वेळोवेळी साबण किंवा सॅनेटायझरनं स्वच्छ करावेत असं आवाहन करत खुद्द जिल्हाधिकारी संजय यादव पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित पालिका आयुक्त अजिज शेख यांनी रस्त्यावर उतरून जनजागृती केली त्यासाठी या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी बारा पत्थर चाळीसगाव रोड चौफुली आग्रा रोड पारोळा रोड तिरंगा चौक मच्छिबाजार या भागात पायी दौरा केला

ती या दोघांनी पूर्ण केली

वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं नुकतीच वनमंत्री संजय राठोड यांच्या आगमनाच्या वेळी उसळलेली गर्दी पाहता प्रशासनानं कोरोना चाचण्या सुरु केल्या त्यात तिथल्या पुजाऱ्यांसह आठ जण कोरोनाबाधित आढळले आहेत वनमंत्री राठोड यांच्या पोहरादेवी भेटीच्या वेळी त्यांचे हजारो समर्थक जमले होते त्यामुळे जिल्हा प्रशासनानं आसपासच्या गावांमधेही कोरोना चाचण्या घ्यायला सुरुवात केली आहे

प्रख्यात समाज सेवक डॉ प्रकाश आमटे यांना कोरोना संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे

त्यांना थोडा ताप असून त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती त्यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी दिली